जम्मू लद्दाख आणि काश्मीर खोऱ्यातल्या हजारो कोटी रुपये गुंतवणुकीच्या विकास कामांचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते मोदी काल एक दिवसाच्या काश्मीर दौर्यांवर होते

यात वाशिम आणि नंदूरबार जिल्ह्यातल्या नवीन शासकीय मॉडेल पदवी महाविद्यालयांचा कोनशिला अनावरण समारंभ तसंच पूण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह मुंबई ठाणे रायगड सातारा कराड कोल्हापूर बारामती आणि सोलापूरमधील स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांच्या डिजिटल लॉंधिगचा समावेश होता यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवादही साधला शारदाचिटफंड शारदा घिटफंड घोटाळा प्रकरणात कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआय पथकालाच पोलिसांनी काल ताब्यात घेतलं त्यानंतर तिथं नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यानी केंद्र सरकार विरोधात धरणं आंदोलन सुरू केलं आहे

काल सकाळी झालेला हा अपघात रुळाला तडे गेल्यानं झाल्याचं प्राथमिक पहाणीवरून स्पष्ट झालं आहे भाजपा भाजपानं आपल्या निवडणुक जाहीरनाम्यासाठी लोकांकडून सूचना मागवणारी मोहीम राबवण्याचं ठरवलं आहे भारत के मन की बात मोदी के साथ या नावाची ही मोहीम महिनाभर चालेल पक्षाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत या मोहिमेचा शुभारंभ झाला लोकसहभागावर भाजपाचा विश्वास आहे या मोहिमेतून व्यक्त होणाऱ्या जनमताचं प्रतिबिंब भाजपाच्या जाहीरनाम्यात दिसेल असा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे दिला

या योजनेचा फायदा दृष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षाही प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिक होणार असल्याची माहिती वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी दिली पालघर पालघर जिल्ह्यातील भूकंपप्रवण भागात लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत ऐकूया त्याबाबतचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

विद्यार्थ्यांचीही सोय लक्षात घेऊन मोठे तंबू विशेषत शाळा आणि आश्रमशाळांच्या आवारात लावले जात आहेत

सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणी ही अफवा पसरवू नये तसंच अफवांवर विधास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

या भूकपाचं विश्वेषण करण्यासाठी नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद आणि दिल्ली इथून तज्ज्ञ दाखल झाले आहेत

हजारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल अण्णांची राळेगणसिद्धी येथे जाऊन भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांचं पत्र अण्णांना दिले अण्णांच्या बहतांश मागण्या सरकारने मान्य केला असल्याचा दावा महाजन यांनी या भेटीनंतर केला मात्र आज पुन्हा महाजन उर्वरित मुद्द्यांवर चर्चेसाठी अण्णांना भेटणार आहेत त्यामुळे अण्णांचे उपोषण सुरूच आहे काल राळेगण सिद्वी परिवारातील ग्रामस्थांनी आणि समर्थकांनी नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले उपोषणामुळे अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली आहे

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या तज्ज्ञ पथकानं केलेल्या शास्त्रीय सर्वेक्षणात फ्लेमिंगोची संख्या वाढल्याचं स्पष्ट झालं त्याबाबतचा हा वत्तांत मुंबई ठाणे नवी मुंबईतील पाणथळ जागी साधारण ऑक्टोबर ते मे दरम्यान मुक्कामाला येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांचे थवे हा निसर्गप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय आहे न्हावा शेवा ठाणे विटावा नवी मुंबईतील खाडीजवळील पाणथळ ठिकाणी शेवाळं खाण्यासाठी जमलेल्या हजारो फ्लेमिंगोंचा थवा पहाणं ही पर्वणीच असते या पक्ष्यांची गणना करण्याचं कठीण आव्हान बीएनएचएसचे सहाय्यक संचालक राहल खोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पेललं

त्यानिमित्त बीएनएचएसने सर्वेक्षणातील निष्कर्ष सादर केले आहेत लेसर फ्लेमिंगो प्रजातीची संख्या वाढत असून प्रेटर फ्लेमिंगो प्रजातीची संख्या कमी होत असल्याचं या निष्कर्षात नमूद केलं आहे मुकुल रोहतगी नियुक्ती मराठा आरक्षण प्रकरणी अंतिम सुनावणी येत्या बुधवार पासून सुरू होणार असून ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी महान्यायकर्ता मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात शासनाची बाजू मांडणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिली ज्येष्ठ विधिज्ञ अॅड हरीश साळवे यांना जागतिक स्तरावरील काही महत्त्वाच्या सुनावण्या असल्यामुळे ते फेब्रवारी मार्घ दरम्यानच्या कालावधीत उपलब्ध नसल्यामुळे शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ही नियुक्ती केल्याचं पाटील यांनी सांगितलं

प्रादेशिक भाषक वाहिन्या लिलावात कमी राखीव दरा पासून सहभागी होऊ शकतात

ऐकूया त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं कोलधे हे माहेरचं गाव आणि कोट हे सासरचं गाव ही तिच्या आठवणी जपणारी दोन्ही मुळ गावं रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात अगदी शेजारी शेजारी आहेत त्यापैकी कोट या गावी राणीचं स्मारक उभारलं जाणार आहे शासनाच्या क वर्ग पर्यटन स्थळांमध्ये या गावाचा समावेश झाला आहे मात्र स्मारकाच्या उभारणीला चालना मिळालेली नाही त्याबाबतच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना बळ मिळावं यासाठी राजापूर लांजा तालुका संघाचं पाचवं साहित्य संमेलन कोट या गावी भरविण्यात आलं होतं केट इथल्या या पाचव्या संमेलनात ढोल पथकाच्या साथीनं निघालेली भव्य पुस्तक दिंडीहे मोठं आकर्षण होतं पुस्तकं शस्त्रास्त्रं चित्रं आणि छायाचित्रांचं प्रदर्शन तसंच साहित्याविषयीची व्याख्यानं स्मरणिकेचं प्रकाशन वीज म्हणाली धरतीला या राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरच्या नाटकाचं अभिवाचन असे अनेक कार्यक्रम ग्रामस्थांच्या साहित्यविषयक जाणिवा प्रगल्भ करून गेले आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी गोंदिया भटके विमक्त विकास परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने दोनदिवसांच्या पाचव्या बिन्हाड परिषदेचं आयोजन गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली गावात करण्यात आलं होत काल या परिषदेचा समारोप झाला समाजाच्या मुख्य प्रवाहात या भटक्या जमातीला जागा देण्यात यावी तसंच भटके लोक ज्या गावच्या ठिकाणी राहतात त्या गावात त्यांना रहिवासी प्रमाण पत्र रेशन कार्ड आधार कार्ड तयार करून द्यावं अशी मागणी भटक्या जमातीच्या लोकांनी या बिन्हाड परिषदे दरम्यान शासनाकडे केली आहे

यावेळी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले विधी सेवा प्राधिकरण जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी काल दिला

हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे कमाल तापमान अजुनही अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा कमी असलं तरी किमान तापमानात वाढ झाली आहे